प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

देशातल्या कोविड परिस्थितीसंबंधी काल राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत गौबा यांनी हे निर्देश दिले लसीकरणासंबंधी च्कीची माहिती पसरवली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली प्राणवायुच्या पूर्ततेसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात जनतेला वारंवार माहिती दिली पाहिजे असं गौबा म्हणाले राज्यांनी कोविड चाचण्यांवर अधिक भर द्यावा आणि या महामारीला स्थानिक पातळीवर रोखण्यासाठी प्रयत्न करावे असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यावेळी म्हणाले लसीच्या दोन्ही मात्रा घेण्यासंदर्भात जनजागृती करावी असंही त्यांनी सांगितलं

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली

त्यांना चार ते सहा आठवड्यात दसरी मात्रा देणं आवश्यक असल्यानं या गटाच्या दसऱ्या मात्रेला प्राधान्य देत असल्याचं टोपे यांनी सांगितलं राज्यात टाळेबंदीत वाढ करण्यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना टोपे यांनी या बाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं

मराठा आरक्षणासंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राष्ट्रपती तसंच केंद्र सरकारने मराठा आरक्षण द्यावं अशा मागणीचं पत्र दिलं त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते यासंदर्भात पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं ते म्हणाले महाराष्ट्राच्या विधीमंडळात एकमताने एकम्खाने सर्वपक्षाने तो जो काही निर्णय घेतलेला आहे तो पूर्ण विचार करून निर्णय घेतला आहे त्या विचाराचा किंबहना त्या निर्णयाचा केवळ आमचा निर्णय म्हणून नव्हे तर जनतेचा हा निर्णय आहे अन् त्याचा आदर करून या समाजाला त्यांचा न्यायहक्क आरक्षणाचा जो आहे तो मिळायला पाहिजे ही आमची भावना आहे जसं आज आम्ही हे पत्र माननीय राज्यपाल महोदयांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही लवकरात लवकर माननीय पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊनसुध्दा ही विनंती त्यांना करू

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला अशा प्रकारची समिती स्थापन करण्याचा निर्णय गेल्या आठ मे रोजी झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला होता

लसीकरण नोंदणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची असून त्यातील त्रुटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत असंही पाटील यांनी नमूद केलं

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली देशमुख यांनी काल जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तसंच अधिकारी यांच्या समवेत द्रद्रष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते

जिल्ह्याला लोकसंख्येच्या प्रमाणात टप्याटप्याने कोविड लस उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं

मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये गर्दी न करता आपापल्या घरातच नमाज अदा करावी अशी सूचना राज्य सरकारनं केली आहे नागरिकांनी टाळेबंदीच्या नियमांचं पालन करावं आणि स्थानिक प्रशासनानं ठरवून दिलेल्या वेळेतच खरेदी करावी असं या आदेशात म्हटलं आहे ईदनिमित्त कोणत्याही साम्हिक कार्यक्रमाचं आयोजन होणार नाही याची काळजी स्थानिक प्रशासनानं घ्यावी असं गृह विभागानं सांगितलं आहे

देशमुख यांनी काळा पैसा वैध केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं केलेल्या चौकशीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली देशमुख यांचे काही बनावट कंपन्यांशी संबंध असल्याचं या चौकशीत समोर आल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

यासंदर्भातला आदेश काल मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केला खासगी मालकीच्या किंवा शासकीय जागेत असलेल्या जागी रमाई घरकुल योजनेचा लाभ देता यावा याबाबतचं धोरण ग्रहनिर्माण विभाग ग्रामविकास महसूल विभाग आणि वित्त विभाग यांच्याशी समन्वय साधून तयार करावं असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आय्क्तांना दिले आहेत सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातल्या झोपडपट्ट्यांना रमाई आवास घरकूल योजनेचा लाभ देण्यासंबंधीच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीसंदर्भात झालेल्या ऑनलाईन बैठकीत मुंडे बोलत होते यासाठीचा प्रस्ताव आठ दिवसांच्या आत सादर करण्यात यावा असंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं

दरम्यान औरंगाबाद इथल्या सर्व लसीकरण केंद्रांवर आज फक्त कोविड लसीची दुसरी मात्रा दिली जाणार आहे आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली

उपजिल्हा रुग्णालय उदगीर उपजिल्हा रुग्णालय निलंगा ग्रामीण रुग्णालय अहमदपूर आणि ग्रामीण रुग्णालय औसा इथं हे लसीकरण होणार आहे

या उपक्रमाला रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे या वर्गात विविध खेळ कोडी हास्य योग प्रार्थना घेतली जात आहे यामुळे रुग्णांच शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम होत आहे

हे रुग्णालय कोविडबाधितांसाठी निश्चितच दिलासादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी गणित विभागप्रमुख तसंच मराठवाडा मॅथर्मॅटिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ

धायगुडे यांच्यावर कोरोना विषाणूचा संसर्गासाठीचे उपचार सुरू होते विद्यापीठाच्या गणित विभाग आणि उपयोजित गणित विभागासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं होतं धायगुडे यांनी विद्यापीठात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं